पेट्रोल डिझेल दरवाढीची मालिका चालूच इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज कॉंग्रेसची भारत बंदची हाक

जलयक्त शिवार केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत विशेषत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत झालेल्या रोजगार निर्मितीची केंद्रान विशेष दखल घेतली आहे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य जिल्हा ग्रामपंचायत आणि तापल कार्यालय अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत गडचिरोली जिल्हा हा राज्यात मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे

ठाणे जिल्ह्यातील खुधिर इथल्या ग्राम डाकसेवक नुतन प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे उत्कृष्ट कार्यासाठी जाहीर झालेल्या या पुरस्कारांबद्दल रोजगार हमी मंत्री जयक्मार रावल आणि राज्याचे मुख्य सचिव डी

जैन यांनी राज्य शासनाचे संबंधित विभाग अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचं अभिनंदन केलं आहे

भारतीय जनता पक्षाच्या नवी दिल्लीत झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप काल पंतप्रधान मोदींच्या भाषणाने झाला त्यावेळी बोलताना मोदींनी विरोधी पक्ष जनहिताचे मुद्दे मांडण्यात अपयशी ठरल्याची ींका केली तसंच या विरोधकांचं आव्हान पक्षापुढे नसल्याचं सांगितलं विरोधी पक्षांकडे नेता तसंच धोरण नाही आणि त्यांचा हेतू भ्रष्ट आहे आहे असं ते म्हणाले

आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष यापूर्वीच्या पेक्षा अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल असं विधास कार्यकारिणीत व्यक्त करण्यात आला दोन स्वतंत्र पत्रकार परिषदांमधून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली उपराष्टपती भारताचा वैश्विक सहिश्वतेवर विधास असून सर्व धर्म खरे असल्याचं भारत स्वीकारतो असं उपराष्ट्रपती एम व्यकैया नायडू यांनी अमेरिकेतल्या शिकागो इथं झालेल्या दुसऱ्या विध हिंदू कॉप्रेसचा समारोप करताना सांगितलं ते म्हणाले की सहिष्णुता विविधतेत एकता आणि सर्वाना सामावून घेणं ही हिंदुत्वाची वैशिष्ट्य आहेत स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक भाषणाच्या शतकौत्तर रौप्य महोत्सावाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढी विरोधात कॉंग्रेस पक्षाने आज देशव्यापी बंदाची हाक दिली असून समविचारी पक्षांसह राज्यात महाराष्ट्र नाव निर्माण सेनेन या बंदला पाठींबा दिला आहे शाळा महाविद्यालयं तसच अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आलं असून बंद अहिंसक मार्गाने राहिलं असं कॉप्रस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हाक्रि आहे दरम्यान शिवसेनेचा बदला पाठींबा नसून सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होणार नाही याची काळजी आयोजकांनी आणि बंद मध्ये सहभागी संघ जांनी घेतली पाहिजे असं खासदार संजय राऊत यांनी म्हालं आहे मख्यमंत्री इंधन दर कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध प्रस्तावांवर विचार करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते काल मुंबईत पी ी आय शी बोलत होते पेट्रोल उत्पादनांना वस्तु आणि सेवा कराच्या कक्षेत आणलं तर इंधन दर कमी होऊ शकतील जी एस ीी परिषदेनं हा प्रस्ताव पुढे आणला तर महाराष्ट्र सरकार त्याला पाठिंवा देईल असं ते म्हणाले

दहशतवाद विरोधी पथकानं गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातल्या साक्री इथून या दोघांना ताब्यात घेतलं होतं या दोघांना काल न्यायालयापुढे हजर करण्यात आलं होतं

अहमदनगरमध्ये साजऱ्या झालेल्या या सणाविषयीचा वृत्तांत ऐकुया आमच्या प्रतिनिधींकडून अहमदनगर जिल्ह्यात श्रावणी पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सणासाठी गावा गावातील शेतकऱ्यांनी पोळा सणाच्या अगोदरच्या दिवशी बैलांना स्वच्छ धुवून आंघोळ घातली याला खांदामळणी असं ही म्हणतात त्यानंतर पोळा सणाच्या दिवशी सकाळपासून लहानथोरांनी आपल्या बैलांना रंगानं कावेनं रंगवून त्यांच्या शिंगांना बेगड लावून वाजत गाजत गावात आणले गावच्या वेशीतुन तोरण धरुन वाद्य वाजवत बैलांना घरी आणले त्यानंतर बैलांना घरी केलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला

आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहमदनगर

या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेविषयी अधिक वृत्तांत ऐक्या आमच्या नागपूरच्या प्रतिनिधी गौरी मराठे यांच्याकडून पोळ्याच्या अमावस्येला नागपूरमध्ये ही मिरवणुक काढण्यात येते या मिरवणुकीत काळी आणि पिवळी मारबत आणि बडग्या शामिल होतात यातली पिवळी मारवत सर्वात जुनी आणि श्रेष्ठ आहेत नागपूर शहर आणि ग्रामिण भागातील लोक याची पूजा करतात मारबतला शहरात देवतेचा दर्जा आहे काळ्या मारबतीची मिरवणूक काढल्यानंतर तिला बाहेर नेऊन जाळण्याची प्रथा आहे घाण आजार अनिष्ट व विकृत गोष्टी मारबतीसोबत नष्ट होतात असं मानलं जातं यावर्षी भूरी मारबत सुध्दा काढण्यात येणार असून ही एक आगळा वेगळा मारबत ठरणार आहे जेंडर इक्वॅलििि ऑरगनायजेशनं याबाबतीत पुढाकार घेऊन प्रुषविरोधी विचार कायद्याचा विरोध म्हणून भूरी मारबत काढण्याचं ठरवलं आहे

नाशिक मध्ये पोळ्याला बैल धुण्यासाठी पालखेड कालव्यात उतरलेला एक शाळकरी विद्यार्थी पाण्यात वाहन गेला तर यवतमाळच्या पांढरकवडा इथं खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला सोलापर सोलापूर जिल्हा सध्या दृष्काळाच्या साव ाखाली आहे अनेक तालुक्यात अजूनही सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे त्यामुळे बळीराजा धास्तावला असून आता जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे या परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी संपर्कमंत्री विजयक्मार देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलावली आहे

हवामान काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी वगळता राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं असून त्यात फारसा बदल संभवत नाही उद्या पर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाउस पडण्याची शक्यता आहे मराठवाङ्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच एंडिए आय आर न्यूज पुणे या विउ हॅंडलवर नमस्कार